विविध ठिकाणांहून होणारा अर्थपुरवठा आटल्यानं झाकीर नाईक त्याच्या मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे हा एनआयएचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य मानला अनेक देशांमध्ये नागरिकत्व मिळवण्याचे झाकीर नाईकचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठीच निधी उभारण्यासाठी तो मुंबईतल्या माझगाव भागातल्या त्याच्या मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती एनआयचे वकील आनंद सुखदेव यांनी न्यायालयाला दिली दोन वर्षापूर्वी झाकीर नाईक याला बेकायदेशीर कृत्य कायद्यांतर्गत दोषी घोषित करण्यात आलं होतं प्रक्षोभक भाषणं करून भारतातल्या लोकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आणि दोन समूहांमध्ये द्वेषभावना पसरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे ज्येष्ठ संगीतकार अन्नपूर्णादेवी यांचं आज मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं

अन्नपूर्णादेवी या अल्लाउद्दीन खान यांच्या कन्या आणि ज्येष्ठ सतारवादक पंडित रविशंकर यांच्या पत्नी होत्या आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी संगीतसाधनेसाठी खर्च केलं आणि त्यासाठी अतिशय कठोर नियमांचं पालन केलं त्यांच्या तालमीत हरिप्रसाद चौरसिया नित्यानंद हळदीपूर सुधीर फडके शुभेंद्र शंकर यांच्यासह अनेक शिष्योत्तम तयार झाले

अन्नपूर्णादेवी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दुःख व्यक्त केलं आहे त्यांचं जीवन महिला कलाकारांसाठी प्रेरणास्रोत आहे असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे

माता आणि बालमृत्यू कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान सुरु केलं आहे

त्यानुसार या अभियाना अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या अनेक गरोदर महिला ह्या आपल्या जवळच्या ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात या योजनेचा लाभ घेत आहेत पालघर जिल्ह्यातल्या टेम्भोडे इथं राहणाऱ्या या योजनेच्या लाभार्थी मीना लल्लाड यांचा अनुभव आता आपण ऐकुया भंडारा जिल्हयात विकास कामाची गंगा अवतरली असून यापुढे विकासाचा झंझावात असाच सुरु राहील असं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांनी सांगितलं लाखनी लाखांदूर तालुक्यातील विविध विकास कामाचं भूमीपूजन आणि राज्यस्तरीय पशुक्यक्रीय दवाखाना कर्मचारी निवास इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

राज्य सरकारच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गृख्यिवहार होत असल्याच्या शेकडो तक्रारी आरोग्य मंत्रालयाकडे प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल सरकारनं घेतली आहे याचाच एक भाग म्हणून या योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांच्या पथकाने कालपासून कोल्हापूर शहर आणि परिसरातील खासगी तसंच शासकीय रुग्णालयावर एकाच वेळी छापे घालण्याची मोहीम सुरू केली आहे